भारत नेपाळ सीमेवरच्या जोगबानी विराटनगर खिल्या एकात्मिक तपासणी चौकीचं उद्वाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते भारत आणि नेपाळचे संबंध केवळ शेजारी देशापुरतेच मर्यादित नाहीत तर ातिहास आणि भूगोलाद्वारे दोन्ही देश जोडले गेले आहेत त्यात संस्कृती निसर्ग कुटुंब भाषा विकास आणि तिर अनेक समान धागे आहेत असं मोदी यांनी सांगितलं नेपाळच्या सर्वांगिण विकासात एक विश्वासू भागीदार म्हणून भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे असंही मोदी म्हणाले

नेपाळच्या विकासासाठी भारताकडून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असून नेपाळ सरकार भारत सरकारसोबत या प्रयत्नांमधे सहभागी व्हायला बांधिल आहे असं ते म्हणाले

सक्रीय राज्यकारभार आणि सरकारी धोरणं तसंच योजनांच्या वेळच्या वेळेवर करायच्या अंमलबजावणीसाठी प्रगती उपक्रम हा माहिती आणि संपर्कतंत्रज्ञानावर आधारित बहुपेडी व्यासपीठ आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून येत्या शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसनं आपल्या पाच उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी आज जाहीर केली राज्यसभेचे माजी खासदार परवेझ हाशमी यांना काँग्रेसनं ओखला मतदारसंघातून उमेदवारी दिली असून माजी आमदार मुकेश शर्मा यांना विकासपूरी जागेसाठी तिकीट दिलं आहे

अंतराळ तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या आयुष्यापर्यंत पोहोचलं असून त्यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असं केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत आयोजित विज्ञानसमागम प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते मंगळयान आणि चांद्रयानाचं प्रक्षेपण करुन भारतानं अंतराळ तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आहे देशभरात गेल्या पाच वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मैलाचा दगड ठरू शकतील अशी अनेक पावलं उचलली आहेत असं ते म्हणाले भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मुहर्तमेढ रोवणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांची स्वप्नं आज तब्बल सात दशकानंतर आकाराला येत आहेत असंही त्यांनी सांगतलं देशातल्या आठ महावैज्ञानिक प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे

डिजीटल डिया म्हणजे तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचणारं दर्जदार तंत्रज्ञान ठरायला हवं असं मत केंद्रीय बैक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं देशाच्या राज्यकारभारात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान मोठा चालनास्रोत ठरलं आहे असं ते म्हणाले

सर्वसामान्य भारतीयांना तंत्रज्ञानाच्या शक्तीनं सक्षम करणं अशा प्रकारे डिजीटल डियाची रचना केली गेली आहे असंही प्रसाद यावेळी म्हणाले

कौशल्यविकासामुळे काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार आज जम्मू कश्मीरमधल्या रामबन जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत

या माध्यमातून किरेन रिजीजू नितीन गडकरी अनुराग ठाकूर असे मंत्रीही आज जम्मूतल्या सात जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून येत्या चार दिवसात रविशंकर प्रसाद रमेश पोखरियाल काश्मीर भेटीवर जातील राज्यातल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातला विधेयक आगामी अधिवेशनात मांडलं जाणार आहे त्यासंदर्भात मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली या कायद्याबाबत अधिवेशनात मांडायच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली हा कायदा तयार करतांना त्यातील तरतूदींचं पालन करणं सर्व शाळांना सुलभ व्हावं अशी सूचना देसाई यांनी अधिकाऱ्यांना केली

यामध्ये कोबेतूर बेली जमीन आणि मारत तसच अहमदाबाद मधली कार्यालयीन मोरत शेतघर आणि बंगल्याचा समावेश आहे या संचालकांनी कर्ज सुविधेचा गैरवापर करत युको बँकेकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल घेतल्याचं आढळून आल्यानंतर कोलकात्यातल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्राच्या आधारावर ईडीनं आज ही कारवाई केली

नेपाळमधे मकवानपूर जिल्ह्यात दमण खिल्या रिसॉटमधे उतरलेल्या पंधरा भारतीय नागरिकांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून यात चार मुलांचाही समावेश आहे काल रात्री दाखल झालेल्या या पंधरा पर्यटकांनी चार खोल्या घेतल्या मात्र यापैकी आठजण एकाच खोलीत राहीले आणि त्यांनी ऊब मिळवण्यासाठी गॅस हिटर सुरु केला आज सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या या आठजणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली नेपाळच्या रिसॉर्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आठ भारतीय पर्यटकांबद्दल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केला आहे नेपाळ मधला भारतीय दूतावास या दुर्घटनेचा बारकाईनं आढावा घेत आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे सरकार मृतांच्या कुटुंबीयांसोबत असून द्रतावासातले अधिकारी रुग्णालयात सर्वतोपरी मदत करत आहेत असही त्यांनी म्हटलं आहे सरकारची कृषीविषयक धोरणं अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज असून देशाची कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या शेतकऱ्यांचा विकास निर्णायक भूमिका बजावू शकतो असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत ई नाम या राष्ट्रीय कृषी पणन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते

राज्यघटनेनं भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केले असून मूलभूत कर्तव्यही आखून दिली आहेत

या चळवळीच्या आठवणींना उजाळा देणा या तसंच राज्याच्या सांस्कृतिक वारशाचं प्रदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांची आजच्या या सोहळ्यात रेलचेल होती ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर येत्या शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल होत आहेत

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या ऐतिहासिक महाभियोगावर आज अमेरिकी ससंदेचं ज्येष्ठ सभागृह सिनेटमधे सुनावणी सुरु होत आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेअकरा वाजता सुनावणी सुरु होईल अमेरिकेच्या तिहासात तिसऱ्यांदा अमेरिकी अध्यक्षाविरोधात महाभियोग चालवला जाण्याची घटना घडत आहे